पक्षांतरं आरोप प्रत्यारोपानं निवडणुकीची नांदी नाणेनिधी भारताचा विकासदर अपेक्षेपेक्षा कमी आहे असं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या काल जाहीर झालेल्या अहवालात नोंदवलं आहे विकासदरात घाझाली असली तरी भारतीय अर्थव्यवस्थाच जगातली सर्वाधिक गतीनं विकसित होणारी अर्थ व्यवस्था राहील आणि भारताचा विकासदर चीनपेक्षा बराच जास्त असेल असंही या अहवालात म्हा कें आहे

कांदा निर्यातीसाठी पतपत्रही आवश्यक राहील असं परदेश व्यापार महासंचालनालयानं कळवलं आहे कांद्याची साठेबाजी केल्यास कडक कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे महाराष्ट्र आणि कर्ना क्रि या प्रमुख कांदा उत्पादक राज्यात प्र आल्यानं कांद्याचा पुरवठा घो के अशी भीति निर्माण झाली त्यामुळे कांद्याचे भाव सध्या वाढत आहेत उच्च न्यायालय राधाकृष्ण विखेपार्शिल जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांची भाजपा सेना सरकारमधील मंत्रीपदी झालेली नेमणूक रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला मात्र राजकीय फायद्यासाठी केलेल्या अशा नेमणूका नैतिकतेला धरुन नाहीत असं मतही न्यायालयानं नोंदवलं या तिघांच्या नेमणूकीला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फे ळून लावली फडणविस घोठाळा मतदान यंत्रात नाही विरोधकांच्या डोक्यात आहे अशी घणाघाती रिका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या महा जनादेश यात्रेचा तिसरा प्पा अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथून सुरू केला लोकांच्या मनात मोदी आहेत

उदयनराजे राष्ट्रवादी कॉप्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयन राजे भोसले खासदारपदाचा राजीनामा देऊन आज दिल्लीत भाजपात दाखल होणार आहेत त्यांनी स्वतःच काल या बाबतची घोषणा केली भास्कर जाधव भाजपा सेना युतीची बोलणी अंतिम पि्यात आहे असं काल शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी मुंबईत सांगितलं राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी काल ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला

विसर्जन सांगता मुंबईपुण्यासह राज्यात सर्वत्र अनंत चतूर्दशीला सुरू झालेलं गणपती विसर्जन काल दुपारी पूर्ण झालं पुण्यातल्या विसर्जन सोहळ्याचा हा वृत्तांत

ध्वनिक्षेपक वाजवण्यावर निर्बंध असल्याने मिरवणुका वेगाने पुढे सरकल्या

राज्यात विसर्जन शांततेत झालं असलं काही ठिकाणच्या दुर्घ उनिनी गालबो उलागलंच

कोण होते हे नागरिक आणि का आले आहेत ते कोल्हापुरात

कोल्हापूर जिल्ह्यातल्या वळिवडे गावात आज एका स्मृतीस्तंभाचं अनावरण होतं आहे या स्मृतींचा संबंध आहे थेट द्सऱ्या महायुद्वाशी

शाह महाराजांनी त्यांना नुसताच आसरा दिला नाही त्यांना आपलंच वाटावं असं सर्व सोयींनीयुक्त गावंच उभं केलं या गावात घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज नव्वदीत असलेले पोलीश नागरिक आपल्या नातवंडाना घेऊन कोल्हापुरात आले आहेत पोलंडच्या परराष्ट्र व्यवहार विभागातील उपमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळच आलं आहे स्मृतीस्तंभाचं अनावरण झाल्यावर पोलंड सरकार वळीवडेच्या स्मृती जागवणारं टपाल तिकीटही जारी करणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूरहून रवी कुलकर्णीसह सुरेखा जोशी पुणे परूषोत्तम महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यातयेणाऱ्या पुरषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन क्रांकिका स्पर्धेच्या अंतीमफेरीसाठी नऊ संघांची निवड करण्यात आली आहे

आज आणि उद्या स्पर्धेची अंतीम फेरी होणार असल्याची माहिती संस्थेचे चिजीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली विद्यार्थी लेखकांची संख्या वाढत असली तरी नाक्रि हे नाक्रि न राहता सिनेमा आणि दूरचित्रवाणीच्या तांत्रिकतेकडे जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परिक्षकांनी तक्रार केलेली आहे की मुलांना ही नाट्यस्पर्धा आहे याचा कुठेतरी विसर पडल्यासारखा वाटतोय आणि या एकांकिका अधिकाधिक तांत्रिक कृतींच्या आहारी चालल्या आहेत त्या सिनेमा किंवा मालिकांच्या अंगानं लिहल्या आणि सादर केल्या जातात अशी तक्रार आहे वारंवार यासाठी मुलांना परिक्षक सांगतायत नाटक संहितेपासून प्रयोगापर्यंत कसं उभ राहणार नाटक म्हणून काय विचार केली पाहीजे पण तरीसुद्धा अजुनही मुलांचा ओढा हा तांत्रिक अंगाकडे जास्त होताना दिसतोय आणि याचा कलोपासक म्हणून आम्हाला जास्त गांभीर्याने विचार करावा लागणार आहे कोरेगाव भीमा कोरेगांव भिमा दंगल प्रकरणी आपल्याविरुद्ध नोंदवलेला गृन्हा मागे घ्यावा यासाठी नागरी हक्क कार्यकर्रे गौतम नवलखा यांनी केलेला अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयान फे ळला नवलखा यांच्या विरुद्धच्या तक्रारीत सकृत दर्शनी तथ्य दिसतं आणि प्रकरणाचं गांभिर्य लक्षात घेता सखोल चौकशी आवश्यक आहे असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे

रवीशंकर प्रसाद द्रसंघार क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्याला केंद्र सरकारनं प्राधान्य दिलं आहे त्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली असल्याचं केंद्रीय द्रसंचारआणि माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल मुंबईत सांगितलं हरवलेल्या तसंच चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणाऱ्या पो ििचं उद्घाउ करताना ते बोलत होते

मुंबईसह काही उच्च न्यायालयातले याबाबतचे सर्व खाऊी सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरीत व्हावे अशी मागणी फेसब्कनं केली आहे त्यासंदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं आहे सदान दक्षिण सुदानमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या पाच भारतीय महिला पोलीस अधिकारी संयुक्त राष्ट्र पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत यात महाराष्ट्र पोलीस सेवेतील पोलीस अधिक्षक गोपिका जहागीरदार यांचा समावेश आहे सुदानमध्ये भारतीय शांती सेनेचं मोठं पथक कार्यरत आहे

राज्यपाल दिव्यांगांच्या अडचणी सोडवून त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच शासकीय यंत्रणांसोबत चर्चा करू अशी ग्वाही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल दिली द्रष्टीहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी अखिल भारतीय ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते परस्कार नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन आणि कुलसचिव डॉ दिनेश भोंडे यांनी स्कॉ मंडमधील डिनबर्ग इथं काल हा पुरस्कार स्वीकारला

हवामान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काल बह्तांश ठिकाणी पावसाच्या सरींनी अधून मधून हजेरी लावली विदर्भात काही तर मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आज कोकणात सर्वत्र तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे